मिहान प्रकल्पाला सुधारित प्रषासकीय मान्यता देण्यासह शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय पूरग्रस्त जिल्ह्यांच्या नुकसान पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथकं राज्यात दाखल

रेडिओ सारखं सषक्त माध्यम कोणतंही नसून माहिती प्रसारणाच्या दृश्टीनं या माध्यमाची विष्वासार्हता उच्च दर्जाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाष जावडेकर यांनी आज केलं सातव्या राश्ट्रीय समुदाय रेडिओ संमेलनाच्या दुसऱ्या दिवषी ते नवी दिल्ली इथं बोलत होते लोकषाहीमध्ये कम्युनीटी रेडिओचं महत्व असून संप्रेशणाच्या क्षेत्रात एक सक्ष माध्यम म्हणून नजिकच्या काळात उदयास आलं असल्याचं ते म्हणाले

यार्वेळी उत्कृश्ट संकल्पना गट उत्कृश्ट कम्युनीटी पुढाकार गट स्थानिक संस्कृती जाहीरात गट यासह उत्कृश्ट षाष्वत प्रारूप आणि उत्कृश्ट नाविन्यपूर्ण आणि सर्जनषील कम्युनीटी रेडिओ गटामध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले बहजन समाज पक्षाच्या अध्यक्षपदी मायावती यांची निवड करण्यात आली असून लखनऊमध्ये पक्षाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली पक्षाच्या घटनेनुसार निवडण्कीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मायावती यांची पक्षाध्यक्षपदी निवड झाल्याचं निवेदनात म्हटलं आहे अल्पसंख्याक विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या संकेतस्थळाचं आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी अल्पसंख्याक विकास आणि वक्फ मंत्री विनोद तावडेए अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेखए अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडेए आदी मान्यवर उपस्थित होते

या राज्यांमध्ये महाराष्ट्र द्स

त्यात विदर्भासाठी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमध्ये ब्लडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाला तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली नागपूरच्या मिहान प्रकल्पास स्धारित प्रशासकीय आणि वितीय मान्यता देण्यासह वर्धा इथं नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय स्रू करण्यासही मंत्रिमंडळानं संमती दिली नागप्रच्या मौजा बिनाकी इथल्या बिनाकी हाऊसिंग स्कीममधील झोपडपट्पी वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या लाभात होणाऱ्या दस्तावरील मुद्रांक श्ल्कात सवलत देण्यास मंज्री देण्यात आली

अ मध्ये स्धारणा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती अधिनियमामध्ये स्धारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मंज्री दिली त्यासोबतच विनाअन्दानित शाळांना अन्दान शासकीय वैद्यकीयए दंत आणि आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद तसंच युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचे विद्यावेतन अकरा हजार रुपये करण्यास आजच्या बैठकीत मंज्री देण्यात आली एका विशेष निर्णया अंतर्गत मिशन मंगल या हिंदी चित्रप ाला करम्क्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्र शासनाची दोन पथकं आज दाखल होत आहेत राष्ट्रीय आपती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ

थिरूप्गझ यांच्या नेतृत्वाखालील सात जणांची ही पथकं प्रग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करुन झालेल्या न्कसानीचा आढावा घेणार आहेत

ऑगस् महिन्यात विक्रमी पाऊस पडल्यानं नद्यांनी आपली पूररेषा ओलांडली होती

आज केंद्रीय पथकाकडून या भागाची पाहणी करण्यात येणार आहे या सात सदस्यांमध्ये कृषी विभागाचे आर

सिंगए व्यय विभागाचे चितरंजन दासए ऊर्जा विभागाचे ओमकिशोरए रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे संजय जैसवालए ग्रामीण विकास विभागाचे व्ही

राजवेदी आणि जल शक्ती विभागाचे मिलिंद पानपापील यांचा समावेश आहे

निवडणुकीच्या काळात वृत्तांकन करताना पत्रकारांची सुरक्षा या विशयावर प्रेस क्लब नागपूर इथं एक दिवसीय कार्यषाळेचे आयोजन कमिटी ट् प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स अर्थात सीपीजे या संस्थेद्वारे करण्यात आलं याप्रसंगी सीपीजे संस्थेचे दिल्लीचे प्रतिनिधी कुणाल मुजुमदार यांनी विष्वभरात प्रसारमाध्यम स्वातंत्र्याच्या संदर्भात आणि पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत विस्तृत माहिती सादरीकरणाद्वारे दिली टर्की चीन इजिप्त या देषांमध्ये प्रसारमाध्यम स्वातंत्र्याची रिथती बिकट आहे

पत्रकारांनी स्वतःवर होणाऱ्या ट्रोलिंग डिजीटल थेफ्ट यासारख्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजना प्रतिकूल वातावरणात सुरक्षित वार्ताकन आणि डिजिटल सुरक्षा याबाबत मुजुमदार यांनी माहितीपूर्ण विवेचन केलं ग्रामीण भागातील शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये क्पोषणसंदर्भातील आजार बळावू नये आणि आरोग्य सुदृढ रहावं यासाठी राज्य शासन आणि डेसिमल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं द ब्रेकफास् रिवोलुशन हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील दहा शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी दिली

गृहनिर्माण क्षेत्रामध्ये जीएस ी आधी वस्तू आणि सेवांच्या प्रवठ्यावर व्हॅ आणि सेवाकर आकारला जात असे वस्तू आणि सेवा कर अस्तित्वात आल्यानंतर या क्षेत्रासाठी पूर्वीच्या करांचा एकत्रित भार घेऊन नवीन दर निश्चित करण्यात आला होता परंत् सर्वसामान्यांचे स्वतच्या घराचे स्वप्नं आणि या क्षेत्रातील मागणी लक्षात घेऊन ग्हनिर्माण क्षेत्रावरील कराचा बोजा कमी करण्यात आला ग्हनिर्माण क्षेत्रासाठी कराचा बोजा कमी करण्याचा शासनानं आणि वस्तू आणि सेवा कर परिषदेनं प्रयत्न केला आहे

त्यामुळे ग्राहकांना घर खरेदीसाठी कमी किंमत मोजावी लागेल